लोकसभेनं हे विधेयक आधीच मंजूर केलं आहे आयुर्वेद शिक्षण आंणि संशोधन संस्थेची स्थापना आणि तिला राष्ट्रीय दर्जा देण्यासंदर्भातलं हे विधेयक आहे

उद्योजकांच्या संघटनेतर्फे आयोजित एका आभासी परिषदेमधे ते आज बोलत होते कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्यानं सुरळित होईल असंही दास यांनी यावेळी नमूद केलं

या देशाला मानवाधिकारावर भाषणबाजी करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचंही जिनिव्हा इथं पंचेचाळीसाव्या मानवाधिकार परिषदेमधे आपली बाजू मांडताना भारतानं नमूद केलं आहे

महापालिका आरोग्य विभागानं या संदर्भातले निर्देश जारी केले आहेत

त्याचबरोबर ते हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना मानवंदना देतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे

सोयाबीन ज्वारी मिरची फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे

शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर बालाघाट डोंगरातील सहाव्या शतकातल्या या लेण्यांचं पावसामुळे नुकसान झाल्यामुळे हे काम सुरू करण्यात आलं आहे एका लेणीचं पावसामुळं नुकसान झाल्यामुळे इथं काम सुरू करण्यात आलं असून लेणीच्या छताला आधार देण्यासाठी बारा स्तंभ बांधण्यात येत असल्याची माहिती सहायक संचालक अजित खंदारे यांनी दिली आहे पुढील दोन महिने हे काम सुरू रहाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

जिल्हा परिषदेनं विशेष गणित अभियांनांतर्गत ही मोहिम राबवल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहल कर्डीले यांनी दिली आहे